विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात नागपुर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नागपुरात संपन्न

नागपूर शहरात एकूण सहा मतदारसंघांचा समावेश असून यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघाचा आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सोनोने साऊंड बाईट नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण बारा जागा असून यामध्ये नागपूर शहरात सहा तर नागपूर ग्रामीण मतदारसंघात सहा विधानसभेच्या जागा आहेत यामध्ये ग्रामीण भागामध्ये हिंगणा उमरेड कामठी रामटेक सावनेर काटोल या मतदारसंघाचा समावेश आहे तर नागपूर शहरामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य आणि नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील बाराही जागांवरील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहेत

यापैकी सर्वाधिक उमेदवार मुख्यमंत्री निवडणूक लढवित असलेला दक्षिण पश्चिम मतदारसंघात आहे

नागपूर शहरातील सहा मतदारसंघापैकी उत्तर नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे मनोज सांगोळे दक्षिण नागप्रचे भारतीय जनता पक्षाचे सतीश होले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश नागुलवार मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे रमेश कुनेकर नागपूर ग्रामीण मध्ये येणाऱ्या रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदारांविरूद्ध अर्ज दाखल केले होते त्यापैकी होले आणि जयस्वाल वगळता पूर्वतांनी अर्ज मागं घेतले आहेत मात्र तरी प्रत्येक मतदारसंघातील रिंगणातील उमेदवारांची संख्या घेता सर्वच ठिकाणी बहुरंगी लढत होण्याचे चित्र आहेत

नागपूर पूर्वमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे काँग्रेसचे उमेदवार प्ररूषोत्तम हजारे यांच्यासह आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

पश्चिम नागपूर मध्ये भारतीय जनता पक्षाचे सुधाकर देशमुख आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यासह बारा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरवरून मनोज सोनोने नागपूर ग्रामीण भागातील रामटेक विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार आशिष जैयस्वाल भाजपाचे मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेसचे उदयसिंग यादव यांच्यात लढत होणार आहे सावनेर मतदारसंघात केदार पोतदार अशी थेट लढत होणार असून काँग्रेसचे उमेदवार सुनिल केदार आणि भाजपाचे डॉ राजीव पोतदार यांच्यात लढत होणार आहे हिंगणा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे समीर मेघे यांच्यासमोर भाजपामधूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार विजय घोडमारे यांचं आवाहन आहे या मतदारसंघात वंचित आघाडी आणि बसपाचे उमेदवारही उभे आहेत कामठी मतदारसंघात भाजपाचे टेकचंद सावरकर यांचा सामना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांच्याशी होणार आहे कामठी मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना तिकीट नाकारून सावरकर यांना भाजपानं निवडणूक रिंगणात उतरविले आहेत उमरेड मतदारसंघात भाजपाचे सुधीर पारवे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे राजू पारवे निवडणूक लढवित आहेत तर वंचित बहुजन आघाडीतर्फे रूक्षदास बनसोड आणि बहुजन समाज पार्टीचे संदीप मेश्राम हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत मागील निवडणुकीत बह्वजन समाज पक्षाचे रूक्षदास बनसोड दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते यावेळी रूक्षदास बनसोड हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत तर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात भाजपाचे चरणसिंग ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमूख यांच्यात थेट लढतीचे चित्र आहेत

जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात बहुजन समाजपक्षानं आपले उमेदवार उभे केले असून सोबतच बहुजन वंचित आघाडीही निवडणूक रिंगणात उतरल्यानं निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे

दर्यापूर अमरावती आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रत्येकी तीन तर तिवसा अचलप्र प्रत्येकी दोन महिला आहेत अमरावतीमध्ये काँग्रेसकड्रन स्लभाताई खोडके दर्याप्र मध्ये वंचित कड्रन रेखा वाकपांजर तिवसातून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर बडनेरा मधून शिवसेनेच्या प्रीती बँड धामणगाव मधून बसपाच्या सविता तलवार अचलप्र मधून शिवसेनेच्या स्निता फिसके या राजकीय पक्षांच्या तर इतर सात अपक्ष महिला उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनं काल आपला जाहीरनामा जारी केला राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज जरी वेगळी असली तरी पूर्वी एकाच झाडाखाडी वाढलेली आहे भविष्यात आम्ही जवळ येणार आहोत

परमहा तसंच म्यानमारचे महाउपासक डेंग ग्यार उपस्थित राहणार आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्ज्न स्रेई ससई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील

देशभरातून आलेल्या बौद्ध बांधवांनी आज दीक्षाभूमीवर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांचे कालपासूनच आगमन स्रू झाले असून जिल्हा प्रशासनातर्फे या सोहळयास उपस्थित राहणा या धम्मबांधवांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे दीक्षाभूमीसोबतच कामठीतील ड्रगन पॅलेस इथं स्द्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं व्यवस्था करण्यात आली आहे दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुमारे एक हजार पुस्तकांचे स्टॉल्स् लावण्यात आले असून मोठ्या संख्येनं लोकं पुस्तकीसुद्धा खरेदी करीत आहेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या संध्येला दीक्षाभूमी परिसर लाखो उपासकांच्या स्वागतांसाठी निळाई आणि पंचशील ध्वजांनी सजलेला आहे

अशाच एका संस्थेचे प्रतिनिधी आणि भारतीय वनसेवेचे अधिकारी किशोर मानकर यांनी आकाशवाणीशी बोलतांना सांगितले साऊंड बाईट नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव सिव्हिल सर्व्हन्ट्स प्रोग्रेसिव विचार के जो प्रगतीशिल विचार के सिव्हिल सर्व्हन्ट्स है इनकी संघटना है इनके माध्यम से हम दीक्षाभूमी पर आनेवाले हजारों लाखो बौद्ध लोग जो आंबेडकरराईट्स है उनके लिए हम किताबे सीडी और पॉम्लेट्स के माध्यम से डॉ

मोहन भागवत यांनी केलं ते आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर इथं आयोजित विजयादशमी उत्सवाच्या मुख्य सोहळ्यात बोलत होते

दरम्यान सरकार लोकांच्या भावनांचा आदर ठेवून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कार्य करत असल्याचं देखिल ते म्हणाले याव्यतिरिक्त संरक्षण अर्थव्यवस्था नविन शैक्षणिक धोरण यासारख्या म्रद्यांवर देखिल त्यांनी यावेळी भाष्य केलं कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय घटनेच्या विविध प्रावधानांचं महत्व विशद करताना समाजानं घटनेच्या मर्यादेमधे राहून कार्य केलं पाहिजे असं ते म्हणाले यावेळी एचसीएल चे अध्यक्ष शिव नाडार यांनी देखिल उपस्थितांना संबोधित केलं भारतीय वाय्सेना आज सत्याऐंशीवा वर्धापन दिन साजरा करत आहे

भारत आणि परदेशांमध्ये ग्रामीण आणि कृषी समृद्धीकरिता परस्पर सहकार्य करणं हे या मेळाव्याचं मुख्य उद्देश आहे

महिलांच्या अधिकारासंबंधिचा मुद्दा दाबण्याकरिता तसंच जम्मू आणि काश्मीरचा उपयोग राजकीय कामाकरिता करण्याच्या बाबीवरून आज भारतानं पाकिस्तानला खडसावलं राष्ट्रसंघातील परिषदेच्या तिसऱ्या समितीच्या अत्याधुनिक महिलांबाबतच्या सत्रात भारताच्या पहिल्या महिला सचिव पॉलोमी त्रिपाठी बोलताना म्हणाल्या महिलांच्या सन्मानासह अधिकाराबाबत वारंवार कायद्याचं उल्लंघन करणारा पाकिस्तान भारताबद्दल तथ्यहिन आरोप करत आहे जम्मू आणि काश्मीरच्या संबंधित इस्लामाबादचे राष्ट्रसंघातील सदस्य मलिहा लोधी यांच्या वक्तव्यावर थेट पाकिस्तान देशाचं नाव न घेता त्रिपाठी यांनी हे वक्तव्य परिषदेत केलं लोकांनी शिक्षण संस्था कारखाने आणि व्यावसायिक परिसरांमध्ये रोपं लावल्यास पर्यावरणासाठी ते मोठं योगदान ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केलं आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं न्रकतच जाहीर केलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय एक दिवस क्रिकेट मानांकनात भारतानं आपलं द्रसऱ्या क्रमांकाचं स्थान कायम ठेवलं असून तिसऱ्या स्थानावरील इंग्लंड संघापेक्षा मात्र यात तीन गुणांनी वाढ केली आहे

फिचर चित्रपटांमध्ये समीर विद्वंस दिग्दर्शीत आनंदी गोपाळ हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे

माई घाट हा अनंत महादेवन दिग्दर्शीत चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शीत होणार आहे

गणेश शेलार दिग्दर्शीत गढूळ हा मराठी चित्रपट नॉन फिचर श्रेणीमध्ये प्रदर्शीत होणार आहे यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट प्रस्कारात सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट ठरलेला हेल्लारो हा ग्जराती चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये फिचर चित्रपटांतील तर न्रेह हा नॉन फिचर चित्रपटांतील स्वागताचा चित्रपट असणार आहे